भारतीय चित्रपटांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचं उद्धघाटन काल त्यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते बोलत होते चित्रपट सृष्टीशी संबंधित कालबाह्य झालेल्या आणि या क्षेत्रासाठी अडथळा ठरणाऱ्या कायद्यांसंदर्भात संबंधितांनी तपशीलवार माहिती दिल्यानंतर असे कायदे रद्द करण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिलं

संवाद आणि मनोरंजन या विषयाला पूर्णत समर्पित स्वतंत्र विद्यापीठ असावं असं सांगून याबाबतीत चित्रपट उद्योगाने प्ढाकार घ्यावा सरकार संपूर्णपणे सहकार्य करेल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं

रेल्वेमंत्री पिय्ष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवून ही गाडी रवाना केली

दिल्लीहून ही गाडी दर गुरुवार आणि रविवारी दुपारी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला पोहोचेल

भाजप सरकारनं अनुसूचित जातींना सामाजिक सन्मान देण्याचं काम केलं असं गेहलोत यावेळी म्हणाले

अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं आहे ते काल सोलापूर इथं विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते

राज्यातल्या स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत आता ग्राहकांना बँकींग सुविधेचा लाभ घेता येणार आहे यस बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून दुकानदारांना काम करता येणार आहे पीओएस यंत्राच्या माध्यमातून बँक खात्यातली शिल्लक रक्कम तपासणे पैसे काढणे आणि इतर मूल्यवर्धित बँकींग सेवा ग्राहकांना मिळणार आहेत

राज्यातल्या सर्व नागरिकांनी पाहणीसाठी आणि माहिती संकलनासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून परिपूर्ण माहिती द्यावी असं आवाहन अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयाचे संचालक आर आर शिंदे यांनी केलं आहे ते काल मुंबईत यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

या कृत्यामुळं समाजात चुकीचा संदेश गेला आहे असं न्यायालयानं सुनावणी करतांना सांगितलं बांधकाम ठेकेदारांनी फसवणूक केल्याची तक्रार दिल्यानंतर चौकशीच्या बहाण्यानं महाजन यांचं अपहरण करून त्यांना डांबून ठेवलं होतं सरपंचांनी गाव विकासाचं नियोजन करुन सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलं अखिल भारतीय सरपंच परिषद लातूर शाखेनं आयोजित केलेल्या सरपंच उपसरपंच मेळाव्याचं उदघाटन करताना ते बोलत होते गावाच्या विकासात सरपंचांची भूमिका महत्त्वाची असून लातूरची द्ष्काळी जिल्हा ही ओळख पुसून टाकत जिल्हा कायमस्वरुपी दष्काळम्क्त करण्याच्या कामात सर्व सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी सहकार्य करावं असं आवाहन निलंगेकर यांनी केलं जिल्हा परिषदेत आजपासून सरपंच कक्ष सूरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

यावेळी त्यांनी जयप्र घराण्याची वैशिष्ट्यं उलगडून दाखवली

कला इतिहासकार डॉ करुणा विजयेंद्र यांनी यावेळी मार्गदर्शन केलं

अजिंठ्याहून सिल्लोडकडे गहू घेऊन जाणाऱ्या ट्रकची आणि औरंगाबादहून जळगावला लिंबू घेऊन जाणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक होऊन दोन्ही ट्रक रस्त्यावर उलटले या अपघातात म्रत झालेले दोघे हरियाणातल्या मेवात इथले रहिवासी होते तर दोघे जखमी मध्यप्रदेशातल्या टिकमगड इथले रहिवासी आहेत जखमींना औरंगाबादच्या शासकिय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत दाखल करण्यात आलं असल्याची माहिती अजिंठा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांनी दिली आहे

काल द्रपारी ही घटना घडली गाळप हंगाम सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरपाई देण्याची मागणी केली आहे

पशुसंर्वधन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना इथं ही माहिती दिली या प्रदर्शनात सुधारीत चारा पध्दती चारा साक्षरता अभियान दग्धव्यवसाय शेळीपालन कुक्कटपालन वराहपालन याबाबत तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं असून पश्संवर्धन विभागाच्या योजनांची माहिती प्रदर्शनात देण्यात येणार आहे

मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित राहणार आहेत

प्रसिद्ध वक्ते डॉ इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रेखा बैजल यांची निवड झाली आहे रेल्वे स्थानक रस्त्यावर भानुदास चव्हाण सभागृहात हे संमेलन होणार आहे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात बरबडा इथं उद्यापासून तिसरं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक डॉ नागनाथ पाटील यांची निवड करण्यात आली आहे ग्रंथदिंडी कथाकथन कवी संमेलन परिसंवाद असे अनेक कार्यक्रम संमेलनात होणार आहेत